पूणे महसूल विभागातील सोलापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी कोरोनावरील उपचारासाठीचे मोठे केंद्र सुरु करण्या संबंधीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना ही माहिती दिली तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यासाठी एक लाख एंटीजन किट्स खरेदी करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला पुणे शहरात बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी विकसकांना टप्प्याटप्प्याने हप्ता आणि अन्य शुल्क भरण्यास स्थाई समितीनं मान्यता दिली आहे तसंच एकरकमी हप्ता भरणाऱ्या विकसकांना शुल्कामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे नागरिकांमध्ये प्लाझ्मा थेरपीबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी टपाल खात्याच्या पुणे विभागानं समाज प्रबोधनात्मक विशेष पाकिट तयार केलं आहे

रिझवी यांच्या हस्ते होणार आहे पूणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी महात्मा फूले विमा योजना सुरू करावी त्यासाठी त्वरित ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी केलं तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात मावळ तालुक्यांतल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते आज बोलत होते प्रत्येक भारतीयानं आपलं कर्तव्य ओळखून निस्वार्थपणे कार्य करावे तर विद्यार्थ्यांनी जिज्ञासू मनाने योग्य मार्ग निवडत देशाला प्रगतीपथावर घेऊन जावं असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज केलं एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे माजी संचालक पद्मश्री प्रमोद काळे केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ

संस्कृत भाषेचा वापर संगणकाच्या आज्ञावली करण्यासाठी व्हावा तसंच ती आपली जनभाषा व्हावी अशी अपेक्षा परम महासंगणकाचे जनक आणि प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मभूषण डॉ विजय भटकर यांनी व्यक्त केली

या वर्गांच्या समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ भटकर काल बोलत होते संस्कृत भाषेची रचना संगणकाच्या प्रोग्रामिंगसाठी अत्यंत उपयूक्त आहे अस ते म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आज पूण्यात साधेपणाने साजरा होत आहे बह्तांश मंडळांनी दहीहंडी उत्सवही रद्द केला आहे हुतात्मा बाबूगेनू मंडळ सुवर्णयुग तरुण मंडळानेही दहीहंडी उत्सव रद्द करून आरोग्य उत्सव साजरा कऱण्याचं ठरवलं आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यांमध्ये पुण्यातील नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे हवामान पुणे आणि परिसरात आज पावसानं काहीशी उघडीप घेतली